अर्थ राज्यमंत्री अन्राग ठाकूर यांनी आज ही घोषणा केली

बांधकाम मज्रांसाठीच्या कल्याण निधीचा वापर राज्य सरकारांनी त्यांच्या मदतीसाठी करावा असे निर्देश केंद्रानं दिले आहेत

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे योग्य वेळी योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे अश्या शब्दात काँग्रेस नेते राहल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहेया कठीण प्रसंगाचा सामना करणाऱ्या शेतकरी कामगार रोजंदारी करणारे कामगार महिला आणि वरिष्ठ नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देशानं उभं रहायला हवं असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे

ज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी कोरोना उपया योजनांच्या संदर्भात मंत्रालय नियंत्रण कक्षाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बठक झाली

संचारबंदीमुळे लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी गर्दी करावी लागत हे त्यातून त्यांच्या रोग्याचा प्रश्न निर्माण होऊ नये तसंच त्यांना जीवनावश्यक वस्तू अन्न धान्य खरेदी करता यावं म्हणून हा निर्णय घेतला आ हे मात्र संबंधित द्कानांनी ग्राहकांच्या रोग्याची काळजी घेणे वश्यक हे दोन ग्राहकांमधलं अंतर निर्जंतुकीकरण स्वच्छताया बाबत शासनानं घालून दिलेल्या मार्गदर्शन सूचना पाळाव्यात असंही म्ख्यमंत्र्यांच्या प्रसिद्धी कार्यालयानं दिलेल्या पत्रकात म्हटलं हे देशात संचारबंदी लागू केल्यानंतर यवतमाळमध्ये कंटेनरमधून माणसांची वाहतूक करण्याचा प्रकार उघड झाला आहे

तेलंगणा व महाराष्ट्राच्या सीमेवर यवतमाळ जिल्ह्यात पिंपळखूटी राज्य तपासणी नाक्यावर हा प्रकार उघड झाला

चेकपोस्टच्या आधी काही अंतरावर हया माणसांना कंटेनर मधून उतरविण्यात आलं त्यांना पायी चालत तपासणी नाका पार करायला लावण्यात आलं होतं पण अचानक मोठ्या प्रमाणात माणसं आढळून आल्यानं स्थानिक सरपंचांनी तहसिलदार आणि पोलिसांना याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी अधिक तपासणी केली आणखी आणखी दोन कंटेनरमध्ये असाच प्रकार आढळून आला जीवनावश्यक वस्तूंच्या आंतर जिल्हा वाहत्कीवर क्ठलेही निर्बंध नसल्याने पोलिसांना या वाहनांना परवानगी द्यावी असे निर्देश गृहमंत्री अनिल देशम्ख यांनी दिले आहेत

त्याच्या घशातील स्त्रावाचा नमुना तपासणीसाठी प्ण्याला पाठविण्यात आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली आहे मिरज इथल्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या इस्लामपूरमधल्या कोरोना बाधितांची प्रकृती स्थिर आहे अशी माहिती सिव्हील सर्जन डॉ संजय साळंखे यांनी दिली त्यांच्यात कोणतीही नवी लक्षणे आढळलेली नाहीत असं त्यांनी सांगितलं ध्ळ्यात खासगी रुग्णालयांमध्ये मर्यादित प्रमाणात बाह्यरुग्ण सेवा सुरु ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे केवळ अत्यावश्यक आणि आपात्कालिन सेवा सुरू राहील वक्कल्पिक शस्त्रक्रिया बंद राहतील असा निर्णय इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ध्ळे शाखेने घेतला आहे कोरोना विषाणू संसर्गाच्या लक्षणांसाठी ध्वळे जिल्हा रुग्णालय हिरे वप्त्यकीय महाविद्यालय जवाहर फाऊंडेशनच्या वप्त्यकीय महाविद्यालयात तपासणी आणि मदत कक्ष सुरू आहेत

त्यांचा अहवाला आला असून त्यांना कोरोना झाला नसल्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांनी स्पष्ट केले आहे

नागप्र शहरातील प्रत्येक क्टुंब आणि क्टुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी मनपा आय्क्त त्काराम म्ंढे यांच्या निर्देशान्सार आजपासून कोरोना सर्वेक्षणाला सुरुवात झाली आहे नागप्रात आढळलेले कोरोना बाधित रुग्ण लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील होते त्यांच्या घरापासून तीन किमी परिसरातील कुटुंबांचा सर्व्हे नुकताच आटोपला

याच सर्व्हेदरम्यान कोणी परदेशातून आले आहेत का याची माहितीही घेतली जात आहे या सर्व्हेक्षणाम्ळे संपूर्ण शहरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती मनपाला उपलब्ध होणार असून कोरोनाची काही लक्षणे कोणामध्ये आढळल्यास तातडीने त्यांच्यावर उपचार स्रू करता येतील त्यामुळे नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासनाने केले आहे

ते आज सांगली येथं बातमीदारांशी बोलत होते कृषीमाल क्ठंही अडवला जाणार नाहीअसं त्यांनी सांगितलं पेट्रोल आणि डिजेलची जास्त दराने विक्री केल्या प्रकरणी कराड जवळच्या ओगलेवाडी मध्ये एका पेट्रोल पंप चालकावर ग्रुवारी कराड शहर पोलीस ठाण्यात ग्न्हा नोंदविण्यात आला

मात्र राज्यातले कोरोनाचे रुग्ण बरे होत आहेत

कोरोना विषाणूचा सामुदायिक प्राद्र्भाव होत नसल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे कोरोना बाधितांचा आकडा वाढत आहे पण ही वाढ धीम्या गतीनं होत आहे असंही सरकारनं स्पष्ट केलं आहे लोकांनी सरकारनं सांगितलेल्या सूचनांचं पालन करावं असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संय्क्त सचिव लव अग्रवाल यांनी नवी दिल्ली इथं वार्ताहरांशी बोलताना सांगितलं

त्यांना पुरेशा प्रमाणात इथेनॉल मिळावं यासाठी येणारे अडथळे दूर करण्याचं आवाहनही केंद्रानं राज्य सरकार आणि विविध विभागांना केलं आहे यासाठी आवश्यक परवानग्याही लवकरात लवकरच देण्याच्या सुचनाही करण्यात आल्या आहेत सध्या उत्पादन करत असलेल्या कंपन्यांनाही तीन शिफ्ट मध्ये काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचं ग्राहक संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे

लोकांनी गर्दी करू नये घरीच रहावं असं आवाहन सरकार तर्फे केलं जात आहे तरी सर्व

बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करावी असं आवाहन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहेबाबासाहेबांची जयंती जगभर साजरी केली जा

मात्र यंदा कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी जबाबदारीनं वागावं कोरोनाचा नायनाट झाल्यावर एकत्रितपणे उत्साहानं बाबासाहेबांची जयंती साजरी करू असंही ते म्हणाले देशभरातल्या मुस्लीम बांधवांनी जूम्मा आणि ईतर सर्व नमाजी मस्जीद ऐवजी घरूनच अदा कराव्यात असं आवाहन दिल्लीच्या जामा मस्जीदचे शाही ईमाम सष्ट्यद अहमद ब्खारी यांनी केलं आहे संचारबंदीच्या काळात घरातून बाहेर न पडण्याचं तसंच घरीच थांबण्याचं आवाहनही त्यांनी केलं

देशभरातल्या पथकर नाक्यांवरची कर वसूली कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर तूर्त स्थगित केली आहे

देशातल्या शेअर बाजारांनी आज सलग तिसऱ्या दिवशी तेजी नोंदविली

बँक आणि वितीय क्षेत्रातल्या समभागांमध्ये सर्वाधिक वाढ दिसून आली कोरोनाला रोखण्यासाठी सिंध्दर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी गावांच्या सीमा बंद करण्यात आल्या आहेत मुंबई प्ण्याचे चाकरमानी गावागावात पोचल्यानं गावकरी सतर्क झाले आहेत त्यामुळे गावात नव्याने येणाऱ्यांची नोंद करुन म्ंबई पूणे इथल्या चाकरमान्यांना आरोग्य तपासणीसाठी पाठविण्यात प्ढाकार घेतला जात आहे